औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडण्कीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण सलग तिसऱ्यांदा विजयी झाले

पुणे पदवीधर मतदार संघातही महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित आहे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले असून प्रचंड परिश्रम घेऊनही विजय मिळू शकला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना ते आज बोलत होते रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसून तो चार टक्क्यांवर कायम असल्याचं दास यांनी सांगितलं

पुढील काळात महागाई दर नियंत्रणात येईल तसंच पुढील तिमाहित एकूण देशांतर्गत उत्पन्न वाढीचा दर सकारात्मक राहण्याची अशी शक्यताही पतधोरण समितीनं वर्तवली आहे

दोषी लोकप्रतिनिधींना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी विनंती करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून यासंदर्भात न्यायालयानं केंद्र सरकारकडून मत मागवलं होतं सर्वोच्च न्यायालयानं वेळोवेळी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्व आणि निकालांच्या संदर्भाप्रमाणेच लोकप्रतिनिधी कायद्यातल्या तरतुदीनुसार लोकप्रितिनिधींवर बंदी घातली जाते असंही केंद्र सरकारनं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आहे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी ही सर्वसामान्य नागरिक आणि लोकप्रितनिधींसाठी समान असल्याचही न्यायालयाला सांगितलं आहे

पर्यावरण आणि वातावरणीय बदलासंबंधी महत्वाच्या मुद्यांवर प्रभावी उपाययोजना अंमलात आणण्यासाठी सामाजिक जाणीव प्रगल्भ करण्यासोबत पर्यावरण शिक्षण पाणी स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता या विविध घटकांचं एकत्रीकरण करण्यासंदर्भातलं काम या कराराच्या माध्यमातून केलं जाणार आहे

फौजदार टोपाजी कोरके यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तर पोलिस कर्मचारी रमेश पांडरंग मुंडे यानं लाच मागितल्या प्रकरणी ही पोलीस अधीक्षकांनी ही कारवाई केली

जिल्ह्यातल्या रक्तपेढीत रक्तसाठा आणि रक्त घटकांची कमतरता जाणवत असल्यानं रक्तपेढीला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ

नागरगोजे यांनी केलं आहे

भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी सामना सुरू होईल टी ट्वेंटी मालिकेनंतर चार कसोटी सामन्यांची मालिका या दौऱ्यात होणार आहे